प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज जळगाव आणि भंडारा जिल्हयात साकोली इथं प्रचारसभा झाल्या केंद्रसरकारची धोरणं आणि कार्यक्रम गरीबांना केंद्रस्थानी ठेवून आखलेली आहेत असं मोदी यांनी भंडारा जिल्ह्यात साकोली इथल्या प्रचार सभेत सांगितलं

भंडारा गोदिंयातल्या दीर्घकाळ प्रलंबित सिंचन आणि जल संधारणाच्या कामांना नव्यानं सुरु झालेल्या जलजीवन अभियानाअंतर्गत गती मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं गोसीर्ख्द धरणाची प्रलंबित कामंही आता पूर्ण होत आहे येत्या काही वर्षात जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत जलसंधारण आणि संसाधन निर्मितीसाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

जळगाव इथं प्रचारसभेला उपस्थित जनसम्दायाला जनादेश देणार का असा प्रश्न मराठीतून विचारत मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली महाजनादेशासाठी महाराष्ट् सज्ज आहे असंही ते म्हणाले लोकसभेत दिलेल्या मताधिक्याबददल त्यांनी जनतेचे आभार मानले उत्तर महाराष्ट्राच्या सिंचन प्रकल्पाना केंद्र सरकार निधी प्रवणार असून जळगावमध्नच या प्रकल्पाना सुरुवात होईल असं मोदी यांनी सांगितलं

विरोधकांनी आपल्या जाहीरनाम्यात जम्मू काश्मीरमधे हे कलम पून्हा लागू करायचं आश्वासन दिलं तर केंद्र सरकार आपला निर्णय मागे घेईल असं ते म्हणाले

केंद्रात आणि राज्यात यापूर्वी काँग्रेसआघाडीचं सरकार होतं पण या सरकारनं केवळ महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणुक देत विकास निधी देण्यात हात आखडता घेतला असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं ते आज कोल्हापूर इथं प्रचार सभेत बोलत होते

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून नेत्यांचा नाही असं शहा यांनी सातारा जिल्ह्यात कराड इथल्या प्रचारसभेत सांगितलं इथल्या उमेदवाराला तुम्ही निवड्रन दया मी त्यांना महाराष्ट्र व्यापी नेता बनवतो असं आवाहन अमित शाह यांनी कराड इथल्या मतदारांना केलं आहे यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडण्कीतले भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातले उमेदवार डॉ अत्ल भोसले उपस्थित होते

ते आज अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथं डॉ किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघातले पक्षाचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारासाठीही पवीर यांनी आज सभा घेतली

ते आज लातूर जिल्ह्यात औसा इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते नोट बंदी नंतर देशातल्या छोट्या व्यापा यांना समस्यांचा सामना करावा लागत असून ग्जरातमध्ये कारखाने बंद झालं आहेत

लातूर जिल्ह्यातल्या सहाही जागा काँग्रेस जिंकेल ही काळ्या दगडा वरची रेघ असून राहल गांधी यांनी लात्रात काँग्रेसला बळ दिलं आहे असं अमित देशमुख यांनी सांगितलं मराठवाडा काँग्रेसचा गड राहिला असून सरकार आल्यानंतर शेतक यांना सरसकट कर्ज माफी देऊ असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं

ते आज बुलडाणा जिल्हयात नांद्रा शहरात भाजपा शिवसेना य्तीचे ऊमेदवार चैनसूख संचेती यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते

नेदरलंडमध्ये अल्मेर इथं स्रू असलेल्या डच खुल्या बष्ठमिंटन स्पर्धेच्या प्रुष एकेरीचं विजेतेपद भारताच्या लक्ष्य सेन यानं पटकावलं आहे

राहल गांधी यांचे पाय महाराष्ट्रात पडणे म्हणजे निवडण्कीत भाजपाचा विजय निश्चित आहे कारण जिथं राहल गांधी प्रचाराला जातात तिथं काँग्रेसचा पराजय होतो अशी टीका उत्तर प्रदेशाचे म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे

ते आज मुंबईत भाजपा कार्यालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते

मुंबईत ग्रँटरोड इथल्या आदित्य ऑर्केड इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीच्या धुरानं सहा जण गुदमरले

आणि नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिका अग्निशमन दलानं दिली